हे चारही परदेशातून आलेले किंवा परदेशातून आलेल्यांच्या सहवासात आलेले आहेत संशयित कोरोना रुग्णांच्या चाचण्यांसाठी राज्यातील तीन प्रयोगशाळांवर मोठा ताण आला आहे

त्या आधी त्यांनी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट देऊन तिथल्या संशोधकांशी चर्चा केली नायडू रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांचे आभार मानले राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधून कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांच्या बातम्या येत आहेत सांगलीत काल संपर्कमंत्री जयंत पाटिल यांनी आढावा बैठक घेतली रत्नागिरीत दहावीच्या परिक्षार्थींना लागण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती अकोल्यात रामनवमी शोभायात्रा आणि देखावे रद्द करण्याचा निर्णय झाला हिंगोलीत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा उपायांबाबत प्रशिक्षण शिबीर धेण्यात आलं जालना हिंगोली लातूर मधल्या बहुतांश संशयितांना बाधा झाली नसल्याचं तपासणीअंती स्पष्ट झालं अमरावतीत आदेशानंतरही शाळा सुरू ठेवली म्हणून एका शाळेला नोटिस बजावण्यात आली सिंधुदूर्ग जिल्ह्यातून बहुतांश परदेशी पर्यटक परतले आहेत कोकणात अनेक ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत

मध्य रेल्वे पाठोपाठ दक्षिणमध्य रेल्वेनंही काल लांबपल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळे सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण कालही कायम होती कोरोना गर्दीवर निर्बंध कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी येत्या काही दिवसात पुण्यातील गर्दी टाळण्यासाठी आणखी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे त्याविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडन पुण्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळण्याची गरज असून त्यादृष्टीनं येत्या काही दिवसांतच पुणेकरांवर आणखी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे प्रामुख्यानं खासगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर वेळीच नियंत्रण आणल्यास गर्दी टाळणं शक्य आहे हे लक्षात घेऊन त्यादुष्टीनं नव्यानं निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे

याशिवाय शहर आणि परिसरात उगाचच रंगाळणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत त्यामुळं येत्या एक दोन दिवसांतच पुण्यातील गर्दी आणखी कमी होऊन त्यातून कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासही मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी फसव्या जाहिराती कोरोनासंदर्भात शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचासोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयूर्वेदिक औषधांचं सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही अशा चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचं निदर्शनास आलं आहे अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर तसंच जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा श्वारा या विभागाचे मंत्री डॉ

ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे त्यांना सावधानतेचा खोारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे दरम्यान धुळे शहरात दुबई रिटर्न नवरदेवालाही कोरोनाचा फटका बसला

ध्ळे शहरातील साक्रीरोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह जालना जिल्ह्यातील सावरगाव इथल्या तरुणाशी आज होणार होता आणि काल हळदीचा समारंभ होता मात्र नवरदेवाला हळद लागण्यापूर्वीच आणि शूभमंगल सावधान हे गोड बोल ऐकण्यापूर्वीच कोरोना पासून सावधान हे ऐकावं लागलं याचं कारण म्हणजे जालन्याचा हा नवरदेव आहे दुबई रिटर्न

हा नवरदेव परदेशातून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचंहोतं

त्यानंतर त्याला हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेलं

शरद पवार कोरेगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा चौकशी आयोगानं सुनावणीचं कामकाज पृढं ढकललं आहे

कोरेगाव हिंसाचारानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या आरोपांबाबत आयोगाकडून चौकशी केली जाऊ शकते राज्यसभा बिनविरोध राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत सात जागांसाठी सातच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली सातपैकी तीन जागांवर भाजपघे दोन राष्ट्रवादी काँप्रेसचे तर शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची राज्यसभेवर निवड झाली आहे यामध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उदयनराजे भोसले आणि भागवत कराड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान शिवसेनेच्या प्रियंका चर्तूवेदी आणि काँग्रेसचे राजीव सातव यांचा समावेश आहे

या आमदारांना निर्भयतेनं आपला कौल देता येईल याची हमी देणं एवढीच न्यायालयाची भूमिका राहील असं सांगत खंडपीठानं सुनावणी आज सकाळी साडे दहाला घेण्याचं निश्चित केलं

सोलापूरच्या वैभव नवले यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे निकाल जाहीर झाल्यानतर त्यानं आकाशवाणीला आपली प्रतिक्रिया दिली

त्यामुळे येत्या काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींद्वारे पदवीधरांची व्यापक प्रमाणात नोंदणी करण्यासाठी कार्यक्रम राबवावा अशी मागणी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्याकडे केली आहे

संप रजारोखीकरण वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता यासह तिर प्रमुख मागण्यांकरता बीड क्रिं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेये तीनशे पेक्षा जास्त कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत बँकेये अध्यक्ष तसंच संचालक मंडळाशी वारंवार चर्चा करूनही त्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं पोलीस जखमी रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील विप्र पाणसई कें दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे यांच्या पायावर दरोडेखोरांनी फावड्याचे घाव घातल्यानं दोघंही गंभीर जखमी झाले निलंबन बुलडाणा जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमध्ये गुटखा गोदाम सिल केलं असतानाही तिथून गुटख्याची चोरी झाली हलगर्जीपणाचा ठपका ठेवत अन्न औषध प्रशासन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काल निलंबित करण्यात आलं हवामान हवामान खात्याच्या अपेक्षेप्रमाणे काल विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी गारपीटही झाली धुळे नांदेड ब्लडाणा जालना हिंगोली जिल्ह्यात या पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे विदर्भात उद्या आणि परवाही अशा बिगरमोसमी पावसाची शक्यता आहे राज्याच्या विर भागात हवामान कोरडं राहील